मंत्रीमंडळाच्या गेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी याला होकार दर्शवल्याचं ते म्हणाले यासाठी राज्य सरकार जागतिक पातळीवर निविदा मागवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं लसीकरणासंदर्भात राज्य सरकारनं एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून या समितीच्या शिफारसींनुसार राज्यातल्या नागरिकांच्यालसीकरणाचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे औष्णिक केंद्र ऑक्सिजन अकोला जिल्ह्यातील पारस केंद्रासह राज्यातील पाच औष्णिक केंद्रातून ऑक्सिजन तयार करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारनं म्हटलं आहे त्या अनुषगानं राज्याचे नगरविकास आणि उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काल पारस इथल्या औष्णिक केंद्राला भेट दिली सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी कॉम्प्रेसरची गरज आहे ते सध्या सरकारकडे उपलब्ध नाही हे उपलब्ध करून देण्यासाठी महानिर्मिती कंपनीने निविदा काढल्या आहेत ही निविदा लवकरच उघडण्यात येणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितलं कॉम्प्रेसर उपलब्ध झाले तर लवकरात लवकर ऑक्सिजन सिलेंडरमध्ये भरता येईल असं ते म्हणाले आबेजोगाई इथल्या प्रकल्पातून रुग्णालयाला आजपासून ऑक्सिजन मिळणार असून परभणीचा प्लांट सहा दिवसांत सुरू होईल असंही ते म्हणाले तर राज्यातील उर्वरित प्लांट मधून ऑक्सिजन भरण्यासाठी थोडा उशीर लागेल असं त्यांनी स्पष्ट केलं या सर्व प्रकल्पांची पाहणी करण्याकरिता त्यांनी दौरा आयोजित केला होता

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांचं लोकार्पण करण्यात आले

आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे पूणे शहरात गेल्या पाच दिवसांत नव्याने नोंद होणाऱ्या रुग्ण संख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक राहत असल्यानं उपचाराधीन रुग्णसंख्या घटत आहे तरीही पुणेकरांनी नियमांच्या बाबतीत कोणतीही कुचराई करु नये असं आवाहन महापौर मोहोळ यांनी केले आहे एक्सप्रेस नवी मंबई राज्याला वैद्यकीय ऑक्सीजनचा पुरवठा व्हावा यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर ऑक्सीजन एक्सप्रेस चालवण्यात येत आहे

नांदेड प्राणवय नांदेड शहरातल्या औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या द्रवरूप प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या हस्ते काल करण्यात आले

एल

याठिकाणी पुणे जिल्ह्यातल्या चाकणहून ऑक्सीजनचा टँकर रात्री उशिरा परभणीत दाखल झाला पोलिस बंदोबस्तात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील साठवणुकीच्या ठिकाणी वळविण्यात आला त्यामुळेजिल्ह्यातील ऑक्सीजनचा तुटवडा संपुष्टात आला असून मागणीप्रमाणे कर्नाटकच्या बेल्लारी येथून ऑक्सीजनचा साठा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी व्यक्त केला आहे

पथक परभणी परभणी शहरासह जिल्ह्यातील शासकीय कोविड केंद्रांवर खासगी डॉक्टरांची पथकं रुग्णांच्या सेवेत दाखल झाली आहेत जिल्ह्यातील मनुष्यबळाची कमतरता ओळखून खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहूल पाटील जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी खासगी डॉक्टरांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्याचं आवाहन केले होते त्यामुळे रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे कोरोना सोलापर सोलापूर जिल्ह्यात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढत चालली आहे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर उत्पादन करणाऱ्या कंपनी मालकांची बैठक झाली असून महिनाअखेरपर्यंत रेमडेसिवीरचा सुरळीत पूरवठा होईल असे अश्वासन त्यांनी दिल्याची माहिती संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे काल झालेल्या आढावा बैठकीत भरणे बोलत होते

हिंगोली रेमडेसीवीर हिंगोलीत रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी स्थापन केलेल्या भरारी पथकाने दिवेश मेडीकल या औषधी द्कानाची तपासणी केली असता त्या ठिकाणी इंजेक्शनचा साठा आणि विक्रीचा ताळमेळ आढळून आला नसल्याने औषध विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याची शिफारस प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे चाचण्या परभणी परभणी जिल्हयात मोठ्या शहरातून कामगार वर्ग आपापल्या गावी परतत आहे परभणी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरटीपिसीआर आणि एंटीजन चाचण्या प्रत्येक गावात उपलब्ध करून देण्यासाठीच्या अभियानाला शिवसेनेच्या वतीने सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली आहे जिल्हयात विविध ठिकाणी कोरोनाविषयक जनजागृती अभियानाचा प्रारंभ आमदार पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

अत्यावश्यक कामांशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन तृतीय पंथीयांच्या प्रमुख पायल गुरू यांनी केलं आहे या तृतीयपंथीयांना पोलीस प्रशासनानं ओळखपत्रही दिलं आहे

नमस्कार